ते आज आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या एक्कावन्नाव्या भागात बोलत होते सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर आपल्या देशानं व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व सुधारणा अनुभवली आहे सौरऊर्जा आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रयत्नांची नोंद जगानं घेतली आहे मोदी म्हणाले की देशाची संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत झाली असून याच वर्षी आपल्या देशानं आणिवक त्रिकोन यशस्वीरीत्या पूर्ण केला म्हणजेच आता भारत जमीन पाणी आणि आकाश या तीनही क्षेत्रात अण्वस्त्रसज्ज झाला आहे

देशाच्या प्रत्येक गावात वीज पोहोचली

कुंभमेळा हे आत्मशोधाचं प्रभावी साधन आहे गेल्यावर्षी यूनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अद्वत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिलं यावरून आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते

कुभाच्या दिव्यतेतून भारताची भव्यता संपूर्ण जगात आपल्या विविधरंगी खुणा उमटवेल असं मोदी म्हणाले खेळा बद्दल बोलताना मोदी यांनी मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिलांच्या गटात सुवर्णपदक पटकावणा या रजनी आणि प्ण्याची सायकलपटू वेदांगी कुलकर्णी या जगप्रवास करणा या सर्वात वेगवान आशियाई कन्येचा उल्लेख केला गरीब रुणांना सर्वात स्वस्त उपचार देणाऱ्या चेन्नईच्या डॉक्टर जयचंद्रन आणि सुलगित्ती नरसम्मा यांच्या स्मृति मोदी यांनी जागवल्या आरोग्य शिबिर आयोजित करून गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या उत्साहाचीही मोदी यांनी वाखाणणी केली लोहरी पोंगल मकर संक्रांति उत्तरायण मग बिहू आणि मादी या सणांसाठी मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या ग्रुगोविंद सिंग यांच्या जयंतीच्या ही शुभेच्छा मोदी यांनी यावेळी दिल्या

नवी प्रेरणा नवा उत्साह नवा संकल्प नवी सिद्धी आणि नव्या उंचीसह पुढं पावलं टाकत स्वतःत बदल घडवू आणि देशातही बदल घडवू असं ते म्हणाले महाआघाडीतल्या नेत्यांमध्ये प्रधानमंत्रिपदावरून कोणताही वाद नसुन निवडणुक झाल्यावर सर्व पक्ष एकत्र येऊन याबाबत निर्णय घेतील असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे ते आज अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते कॉप्रेसनं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत प्रधानमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नसल्याचं दिसून येतं अशी टीका पवार यांनी केली सरकार स्वायत्त संस्थांना लक्ष्य करून विरोधकांना नाउमेद करत असल्यानं देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आणि स्थानिक नेत्यांवर पक्ष गंभीर कारवाई करेल असं पवार यांनी सांगितलं महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे मात्र राज्यात किती जागा लढवायच्या याचा निर्णय निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर घेणार असल्याची माहिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी दिली आहे सिंधूदूर्ग जिल्ह्यातल्या पडवे इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते

टोलमाफीची मागणी रिपाईचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार अण्णासाहेब रोकडे घनश्याम चिरणकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळानं सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन देऊन केली ती मान्य करुन भिमा कोरेगाव इथं जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांच्या वाहनांनार टोलमाफी देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं असल्याची माहिती घनश्याम चिरणकर यांनी दिली आहे

जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणार असून या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे

सामाजिक आणि राजकीय विषयावरील आपल्या चित्रपटांसाठी मृणाल सेन ओळखलं जात आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना चित्रपट विषयक बारा पुरस्कार मिळाले होते इप्टा अर्थात इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनचे ते सदस्य होते मृणाल सेन यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी दुःख व्यक्त केलं आहे मृणाल सेन यांच्या चित्रपटांमधे सामजिक वास्तवाच्या भेदक आणि संवेदनशील चित्रणामुळे ते आपल्या काळाचे थोर इतिहासकार ठरतात असं कोविंद यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे अत्यंत संस्मरणीय चित्रपट मृणाल सेन यांनी दिले त्याबद्दल देश त्यांचा ऋणी आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे तर सेन यांच्या निधनामुळे एक पर्व संपलं असून भारतीय चित्रपट उद्योगाचं भरुन न येणारं नुकसान झालं आहे असं राठोड यांनी म्हटलं आहे

मात्र अवघ्या पाच षटकात तीन धावा देत अखेरचे दोन गडी बाद करत भारतानं सामना जिंकला जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मिळणार आहे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली महिला कर्मचारी पत्नी हयात नसलेले प्रुष कर्मचारी तसंच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजारानं अंथरुणाला खिळली आहे अशा प्रुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटीशर्ती महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनाही लागू असतील उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे देशात पसरलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम संपूर्ण राज्यात जाणवत आहे परभणी जिल्ह्यात काल गेल्या अनेक दशकातल्या सगळ्यात कमी म्हणजे तीन अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे